अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पुणे शहर तसंच खडकवासला धरणसाखळीत पावसाची संततधार कालही सुरूच होती

पानशेत धरणही काल शंभर टक्के भरलं

एसटीचे सात महामार्ग बंद झाले असून कोकण विभागाचा संपर्क तुटला आहे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून नऊ हजार सहाशे चार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून दोन हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे संपर्क तुटण्याची गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी वेळ आहे तसंच कुडकेली नाल्याला पूर आल्यानं हेमलकसा आलापल्ली हा मार्गही पुन्हा बंद झाला आहे रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातल्या तसंच नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत काल दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे पोलादपूर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे खेड दापोली रस्ता बंद झाला असून कशेडी घाटात दरड कोसळल्यानं पोलादपूर खेड वाहतूकही ठप्प आहे मुंबईतही काल पावसानं दमदार हजेरी लावली दरम्यान राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यानां देण्यात आला असल्याचं राज्य शासनानं जाहीर केलं आहे

विरोधी पक्षांनी काल मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली कॉप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आपल्या मागणीच्या समर्थनार्थ मतपत्रिका वापरण्याची मागणी करणाऱ्या अर्जावर जनतेच्याही स्वाक्षऱ्या घेणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं दरम्यान इव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आपण जनतेचा विश्वास का गमावला यावर आत्मचिंतन करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाजनादेश यात्रे दरम्यान वर्धा इथं आयोजित सभेत ते काल बोलत होते मुख्यमंत्र्यांची ही यात्रा काल नागपुरातही पोचली राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर येत्या पाच वर्षात राज्यात बदल घडवू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आदित्य ठाकरे राज्यात शिवशाही येण्यासाठी शेतकरी महिला आणि तरुणाईचा पाठिंबा आम्हाला हवा आहे असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले ते काल जन आशीर्वाद यात्रेत नांदेड जिल्ह्यातील लोहा इथं बोलत होते चंद्रकांत पाटील अन्य पक्षांमधून भाजपात येणाऱ्या नेत्यांची संपूर्ण छाननी केली जावी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सांगितल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते भाजपा हा सर्वसामन्यांच्या मनातला पक्ष असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमचाच विजय निश्वित आहे असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला

येत्या वर्षभरात आणखी एका क्षेत्रातली पुरूषांची मक्तेदारी संपणार आहे कोणत्या ते ऐका या वृत्तांतातून महिला रिक्षा टॅक्सी चालवताना दिसतात रेल्वे शिजनही चालवतात वैमानिकही झाल्यात अनेक जणी एस टीचं स्टिअरिंग मात्र अजून त्यांच्या हाती आलं नव्हतं आता येणार आहे एसटीत महिला वाहक असतातच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत वाहन चालकासाठी अवजड वाहन परवाना आणि तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी जी अट होती ती शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली

अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्यान त्याना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी प्णे

यातलाच एक महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या निमित्तानं बांधली जाणारी राखी नंतर फेकून दिली तरी अनोख्या नात्याचं बंधन जिवंत ठेवू शकेल असा आगळावेगळा उपक्रम रत्नागिरीच्या मतिमंदांच्या शाळेनं राबविला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रक्षाबंधनाचं नातं पवित्र असतं त्याची आठवण करून देण्यासाठी बांधली जाणारी राखी मात्र एकच दिवस टिकते दुसऱ्या दिवशी राखी फेकून दिली जाते मात्र तशी ती फेकली गेली तरी नातं आणि आठवण जिवंत ठेवायला लावेल असा एक आगळावेगळा उपक्रम रत्नागिरीत राबवला जात आहे आविष्कार या मतिमदाच्या शाळेत त्याची तयारी सुरू आहे हे आणखी विशेष शाळेतले विद्यार्थी लागवड करण्यासारख्या बीजराख्या तयार करत आहेत अवघ्या पाच ते अकरा ग्रॅम वजनाच्या या राख्यामध्ये झेंडू टोमॅटो गवार भेंडी अशा वनस्पतींच्या बिया घालण्यात येत आहेत रक्षाबधनानंतर या राख्या कुंडीमध्ये लावल्या किंवा मातीमध्ये मिसळल्या तर त्यातून फुलं आणि फळं देणाऱ्या वनस्पती रुजणार आहेत सणाशी असलेलं पर्यावरणाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल अशी मतिमंदांच्या या शाळेला अपेक्षा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी संसद बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला काल संसदेची मंजूरी मिळाली

लोकसभेनं या विधेयकाला आधीच मंजूरी दिली आहे या सुधारणेमुळं संघटनांबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून घोषित करता येणार आहे दहशतवादी विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्यालाही यापूढे दहशतवादी घोषित केलं जाईल दहशतवादाविरुद्ध एकमुखानं लढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना म्हणाले

अमरनाथ यात्रा अमरनाथ यात्रा मार्गावर काल सुरक्षा दलांनी पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती लष्करानं दिली आहे गुप्तहेर यंत्रणेनं दिलेल्या सूचनेनंतर या मार्गावर शोधमोहीम राबवण्यात आली त्यात हे भूसुरुंग आणि शस्त्रं सापडल्याचं लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर यात्रेकरुंनी आपली यात्रा लवकर संपवण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं असं आवाहन जम्मू काश्मीर प्रशासनानं यात्रेकरुंना केलं आहे अयोध्या अयोध्या जमीन प्रकणाची सुनावणी येत्या मंगळवारपासून दररोज घेण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले या प्रकरणी नेमलेल्या मध्यस्थ समितीला कोणताही तोडगा काढण्यात अपयश आल्यामुळे हे आदेश दिल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं

रवीश कमार वरीष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे सभ्य संतूलित आणि वास्तववादी पत्रकारितेला रवीश कूमार यांनी सातत्यानं प्राधान्य दिल्याचं या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं आहे तलाक तत्काळ तिहेरी तलाक गुन्हा ठरवणारं विधेयक संसदेत संमत झाल्यानंतर दोनच दिवसात ठाणे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला आहे व्हॉटस् ऍपवरुन तलाक दिल्याची तक्रार या व्यक्तीच्या पत्नीनं दाखल केली आहे क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान वीस षटकांचा पहिला सामना आज अमेरिकेतील फ्लोरिडा मधील लॉडरहील इथं खेळला जाणार आहे भारतीय संघ वेस्ट इंडीज दौर्यावर असून यात वीस षटकांचे तीन सामने पन्नास षटकांचे तीन सामने आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे हवामान अंदाज राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरूच आहे